त्यानुसार सर्व प्रकारची दुकानं एक दिवसाआड एका बाजूची यानुसार सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उघडता येणार आहेत याशिवाय टॅक्सी कॅब रिक्षा वाहत्कही आजपासून सुरु होइल औरंगाबाद जिल्ह्यातही आजपासून व्यापारी प्रतिष्ठानं सुरु होत आहेत याविषयांच्या नियमांची जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी माहिती दिली ते म्हणाले

औरंगाबाद शहराची व्यापारी पेठ मुंबई पुणे नागपूर नाशिक प्रमाणे सुनियोजित नसल्यानं कोणत्या बाजूचं दुकान सुरू आहे हे ग्राहकाला नेमकं कळणं अवघड जाणार असून ते गैरसोयीचे ठरेल असं व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे प्रशासनानं हा निर्णय व्यापाऱ्यांवर लादला तर त्याला विरोध करण्याचा आणि आवश्यकता भासल्यास आंदोलन करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे दरम्यान या अन्षंगानं पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काल शहरातल्या पूंडलीकनगर आणि जवाहर कॉलनी परिसरातल्या नागरिकांची बैठक घेतली शासनाच्या नियम आणि अटींना अधीन राहूनच दुकाने सुरु करावीत असं आवाहन त्यांनी यावेळी व्यापाऱ्यांना केलं

मध्यप्रदेशच्या दक्षिण भागात काल ते पोहोचलं त्यामुळे या भागात तसंच महाराष्ट्रात विदर्भ भागात पावसाचं प्रमाण वाढलं आहे दरम्यान या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीनं मदत करता येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते विशेषत रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचं मन्ष्यबळ साधन साम्ग्री उपलब्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत निसर्ग चक्रीवादळाचा श्रीवर्धन हरिहरेश्वर भागातल्या आंब्यांच्या बागांना मोठा फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे सिंधुदर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातही या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं विजेचे खांब कोसळल्यानं खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू असल्याचं अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी सांगितलं

परिक्षेसंदर्भात विद्यापीठानं सादर केलेल्या आराखड्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन विद्यापीठ परिक्षा घेण्यास अनुकूल असल्याचं सांगितलं विद्यापीठाकडून परिक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं देशमुख यांनी सांगितलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम डी एम एस पदव्युत्तर दंत आयुर्वेद होमिओपॅथी परिचर्या आणि तत्सम सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर कान नाक आणि घशाच्या आजारापासून स्वतचा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल जारी केल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोविड संसर्गाला प्रतिबंध करणं हा या मागचा उद्देश आहे

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन सहा मधल्या संभाजी कॉलनीत सहा शिवशंकर कॉलनीत पाच राजा बाजार चार सिडको एन सात मधल्या आंबेडकर नगर तसंच गारखेडा परिसरातल्या अजिंक्य नगरमध्ये प्रत्येकी तीन बेगमपुरा रोशन गेट चेतना नगर सिडको एन फोर मधलं समुद्धी नगर आणि गणेश कॉलनीत प्रत्येकी दोन रुग्ण आहेत लेबर कॉलनी पडेगाव बायजीपुरा हर्सुल भारतमाता नगर मुकुंदवाडीतलं संजय नगर देवळाई चौक समर्थ नगर शिवाजी कॉलनी सईदा कॉलनी सिडको एन सात एन टू मधलं विठ्ठल नगर विनायक नगर जवाहर कॉलनी बारी कॉलनी गारखेड्यातलं हन्मान नगर विजय नगर मील कॉर्नर सिडको एन फोर क्रांती नगर अयोध्या नगर न्यू हनुमान नगर कैलास नगर सिडको एन वन पडेगावमधलं सुंदर नगर कटकट गेट नेहरू नगर जय भवानी नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला अन्य भागातले सहा रुग्ण आहेत

मंठा तालुक्यातल्या नानशी इथले आठ केंधळी इथले दोन आणि वैद्य वडगाव इथं एक जालना शहरातल्या मोदीखाना इथं चार खासगी रुग्णालयात एक तर जालना तालुक्यात एक रुग्ण आढळला

दरम्यान जालना शहरातल्या लक्ष्मीनारायणप्रा भागातल्या कोरोना विषाणू बाधित साठ वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे

उस्मानाबाद शहरातल्या काका नगर इथले सात कळंब तालुक्यातल्या शिराढोण इथले दोन तर भूम तालुक्यातल्या सोन्नेवाडी इथला एक रुग्ण आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ

सेनगाव तालुक्यातल्या चोंडी खुर्द इथं एक तर वसमत तालुक्यातल्या हयातनगर इथं विलगीकरण कक्षात असलेल्या दोन जणांचे अहवाल काल बाधित असे आले

दरम्यान जिल्ह्यात काल दहा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली

या नव्या रुग्णांमध्ये परभणी शहरातल्या मिलिंद नगर इथला एक पाथरी तालुक्यातल्या रामपुरी इथं एक तर सोनपेठ तालुक्यात खपाटपिंप्री इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे रामपूरी तसंच खपाटपिंप्री या दोन्ही ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल आहे

विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

निवडणुकांच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य शासनानं राज्य निवडणुक आयोगाकडे केली होती त्यान्सार आयोगानं हा निर्णय घेतला ज्या ग्रामपंचायतींची मूदत संपेल त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्याची सुचना आयोगान केली आहे

व्रद्धावस्थेमुळे गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते काल पहाटे झोपेतच त्यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मध्यमवर्गीयांच्या दैनंदिन जीवनातला संघर्ष आपल्या चित्रपटातून सजीव करणारे बासू चॅटर्जी यांनी एका दैनिकात व्यंगचित्रकार म्हणून प्रारंभी काम केलं राजकपूर आणि वहिदा रहमान अभिनीत तीसरी कसम या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेले चितचोर पिया का घर खट्टा मिठा बातों बातोमें आदी चित्रपट आणि त्यातली सुमधूर गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत बासू चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेकांनी द्ख व्यक्त केलं आहे

या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरातलं बी बियाणं आणि खतांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात परवा रात्रीपासून काल पहाटेपर्यंत वाहत असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली सिल्लोड तालुक्यात कासोद इथं विजेचे खांब कोसळले अनेक घरांवरचे पत्रे उडाले यात काही जनावरांना मार लागला मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही कन्नड तालुक्यात अंधानेर इथंही विद्यत खांब तसंच झाडं पडल्याचं वृत्त आहे औरंगाबाद शहरातही विविध भागात आठ झाडं पडली यामुळे काही चारचाकी गाड्यांच तसंच घरांचं नुकसान झालं

या दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने दिले आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब उस्मानाबाद भूम परांडा तुळजापूर उमरगा या सहा आगारातल्या काही बसमधली आसनं काढून त्यातून मालवाहतुक केली जाणार आहे या बसमधून शेतमाल फळं तसंच किराणा व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक राज्यात केली जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ऑक्सिमीटरचा वापर केल्याने अधिक प्रभावी सर्वेक्षण करता येत असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली

त्यामुळे पाणी वितरणावर परिणाम होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे

काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला नालेसफाईसाठी अधिक मन्ष्यबळ वाढवून कामं तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

या मागणीचं निवेदन भाकपच्या वतीनं काल औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आलं कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्जाचे हप्ते वसूल न करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले असूनही संबंधित कंपन्या हे निर्देश मानण्यास तयार नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन अप्पर आयुक्त डॉ विजयक्मार फड यांनी केलं आहे सातारा परिसर वार्ड कार्यालयात काल या सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना थर्मल गन पल्स ऑक्सिमीटरबाबत प्रशिक्षण देण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

सहसंचालकांनी साखर कारखान्यांना ही थकित रक्कम देण्यास भाग पाडावं अन्यथा दहा जूनपासून प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा इंगोले यांनी दिला आहे

या मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर टाक धानोरकर आणि नगरसेवक बापूराव गजभारे यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे काल सुपुर्द केला

आमदार मेघना बोर्डींकर यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं